मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल रात्री नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भे घेऊन चर्चा केली विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदाच्या वाटपाबाबत एकमत झालं होतं असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं

निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं आणि ज्यावर सहमती झाली होती ते पाळावं अशी शिवसेनेची अपेक्षा आहे नव्या प्रस्तावात वेळ घालवण्याची गरज नाही असं राऊत म्हणाले राज्यात जनादेशाचा आदर करत भाजपा आणि शिवसेनेनं लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असं मत राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते सरकार स्थापनेत आपली कसलीही भूमिका नाही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 राज्यातल्या शेतक यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे त्यांना तातडीनं मदत दिली पाहिजे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतक यांना कर्जपुरवठा केला पाहिजे पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये असंही पवार यांनी सांगितलं

याबाबत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी बस्कीनंतर माहिती दिली

नुकसान झालेलं पीक तातडीनं काढलं पाहिजे जमीन कोरडी झाल्याशिवाय रब्बी पीक घेता येणार नाही या बाबी शिवसेनेच्या मंत्र्यांनी निदर्शनाला आणून दिल्या मासेमारी पूर्णतः बंद असून मध्छिमारांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे रेशन दुकानांच्या माध्यमातून शेतकरी आणि मध्छिमारांना तातडीनं मदत केली पाहिजे कृषी अधिका यांचे पंचनामे ग्राह्य धरुन विमा कंपन्यांनी ताबडतोब पर्सीद्यावेत अशी मागणी शिवसेनेनं केली आहे दरम्यान शिवसर्तिकांनी आज पुण्यातील एका विमा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला आजच्या पालकमंत्र्यांच्या बस्कीचा केंद्रबिंदू शेतकरी होता बर्स्कीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असं सूधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आपापल्या जिल्ह्यांचा दौरा करुन नुकसानाची पाहणी करताना निदर्शनाला आलेल्या बाबी पालकमंत्र्यांनी सांगितल्या विम्याची रक्कम मिळताना शेतक यांना अडचणी येऊ नयेत यासंदर्भात चर्चा झाली राज्य सरकार शेतक यांच्या पूर्ण पाठीशी असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं सरसकट पंचनामे करुन शेतक यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी हिंगोलीमधे आज काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं अकोला बायपास बळसोंड आणि वारंगफाटा डें आंदोलन करण्यात आलं

जालना तालुक्यातल्या दरेगाव भागात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल पीक नुकसानाची पाहणी केली नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून जास्तीत जास्त आर्थिक भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी दानवे यांच्याकडे केली वाशिम जिल्ह्यात पंचनाम्यातल्या त्र्पीमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होतील याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी काल दिल्या

उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहेत सांगली जिल्ह्यात चिखल आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे सदर कामात अडचणी येत आहेत

तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे कृषी पिक पंचनाम्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

अमरावती जिल्ह्यात तीन सरपंचपदांसह एकशे पंचेचाळीस रिक्त ग्रांपचायत सदस्य पदांसाठी पोमिवडणक होत आहे

येत्या आठ डिसेंबरला मतदान आणि नऊ तारखेला मतमोजणी होणार असून सोळा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहेत

रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून कडक उन पडलेलं आहे मात्र महा चक्रीवादळाचा आजपासून शुक्रवारपर्यंत असलेला धोका लक्षात घेऊन मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये तसंच नागरिकांनी देखील समुद्रावर जाऊ नये असं आवाहन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयानं केलं आहे